कौललंपूर इथल्या ख्ल्या मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किंदबी श्रीकांतचा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश लोकसभा निवडणुकांच्या तिस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची म्दत आज संपली

ग्जरात गोवा केरळ दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव मधल्या सर्व जागांसाठी या टप्प्यात मतदान होईल

त्यात मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नक्लनाथ यांना छिंदवाडामधून माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव यांना खांडवा तर राज्यसभा खासदार विवेक टांखा यांना जबलपूर मधून उमेदवारी देण्यात आली आहे मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडा विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक लढवणार आहेत दरम्यान काँग्रेसअध्यक्ष राहल गांधी यांनी केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघात आज आपला उमेदवारी अर्ज भरला यानंतर वायनाडमधे निवडणूक प्रचारासाठी त्यांनी रोड शो केला

निषाद पार्टी नेते आणि गोरखपूरचे खासदार प्रवीण निषाद यांनी आज भाजपानेते जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता

राजस्थानमधे राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाबरोबर भाजपाची आघाडी झाली आहे पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल हे नागौर मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी घोषणा ज्येष्ठ भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली

यात रालोदचे अजीतसिंग आणि भाजपाचे संजूक्मार बलिअन यांचाही समावेश आहे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीजनौर आणि बुलंद शहर क्षेत्रात निवडणूक प्रचारसभा घेतल्या राहल गांधी यांनी केरळमधून निवडणूक लढवणं हा अमेथीच्या मतदारांचा अपमान आहे

भाजपा पक्ष कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीलीगुडी इथले जिल्हा न्यायाधीश आणि पोलीस अधीक्षकांची बदली करावी अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे या हिंसाचारामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप करत पक्षानं तिथं निमलष्करी दल तैनात करण्याची मागणी केली काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्या विषयी अरुण जेटली यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत फेसब्क वर त्यांनी लिहीलंय की प्रसारमाध्यमांवर नियंत्रण राखण्याचा विचार कालस्संगत नाही इंटरनेट वापराचं स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात आहे त्याबाबत जेटली यांनी म्हटलंय की दहशतवाद आणि संकटाच्या काळातच इंटरनेट बंद करण्याच्या अधिकाराचा वापर केला जातो संय्क्त अरब अमिरातीचा प्रतिष्ठेचा जायेद मेडल प्रस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार विविध देशांचे राष्ट्रप्रमुख राजे किंवा प्रधानमंत्री यांना प्रदान केला जातो भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधे मैत्रीचं नातं आणि राजकीय संबंध दृढ करण्यासाठी महत्वाचं योगदान दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे संयुक्त अमिरातीचा प्रतिष्ठीत असलेला जायेद पुरस्कार जाहीर केल्याबद्दल अमिरातीचे अध्यक्ष मोहमद बिन जायेद अल् नाह्यान यांचे प्रधानमंत्र्यांनी आभार मानले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की आपण हा प्रस्कार स्वीकारत आहोत भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या परस्पर संबंधानी उंची गाठली आहे या मैत्रीच्या संबंधातून शांती आणि प्रगती साधली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

कर्तारपूर संबंधित काही मुद्यांसंबंधी पाकिस्तानकडून स्पष्टीकरण अपेक्षित होतं मात्र काहीच प्रतिसाद नाही तरीही प्रलंबित कर्तारपूर कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण करायला भारताचं प्राधान्य असेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी माध्यमांशी बोलताना नवी दिल्लीत आज सांगितलं

भारतीय रिजर्व बँकेनं रेपो आणि रिवर्स रेपो दरात तसंच बँक दरात पाव टक्के कपात करायचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गृह वाहन आणि व्यक्तीगत कर्जावरचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे

असं असलं तरी बुडीत कर्जांविरोधात विशिष्ट आणि प्रकरणानुरूप कारवाई करण्याचे आर बी आय चे अधिकार त्यामुळे अवैध ठरत नाहीत असं प्रतिपादन आर बी आय चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे ते आज मुंबईत वितधोरण जाहीर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते देश सध्या इतिहासातल्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे

हेलिकॉप्टर घोटाळ्यात पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल प्री याची आज ई डी

कौललंपूर इथं स्रु असलेल्या खूल्या मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत आठव्या मानांकित भारताच्या किंदबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे